त निती आयोगादवारे ठरवलेल्या आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

केरळ पहिल्या तर आंध प्रदेश द्सऱ्या क्रमांकावर आहे आकारानं मोठ्या असलेल्या राज्यांमधील सर्वंकश आरोग्य क्षेत्रातील कामगिरीचा आढावा निती आयोगानं घेतला त्यानुसार राज्य तसंच केंद्र शासित प्रदेशांची दरवर्षीची वाढीव कामगिरी आणि राज्यांची आपसातील कामगिरी या म्द्यांच्या आधारे त्यांची क्रमवारी ठरविण्यात आली अशी माहिती निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव क्मार यांनी क्रमवारी जाहीर करताना सांगितलं ते आज विकसनशील भारत अहवालाच्या द्रसऱ्या प्रकाशन समारंभात बोलत होते केंद्र सरकार आरोग्य निर्देशक सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहेत निर्देशक राज्यांना आपली कामगिरी पूर्वीच्या तसंच इतर राज्यांच्याही तुलनेत कशी आहे याचं योग्य प्रकारे मूल्यांकर करून स्पर्धात्मक संघटनेला प्रोत्साहन देण्यास मदत करतात असं निती आयोगाचे सदस्य व्ही

पॉल यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आरोग्य निर्देशक सरकारला आपली कामगिरी तपासण्यास आणि राज्यांना आपण आरोग्य क्षेत्रात कुठं आहोत आणि कुठपर्यंत प्ढं जायचं आहे याबद्दल दिशादर्शक म्हणून काम करतात असं आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सांगितलं कोट्यावधी लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या सर्वांसाठी गृहनिर्माणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नात कुठेही कमी करणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका ट्वीटर संदेशात म्हटलं आहे चार वर्षापूर्वी सरकारनं भारतातील नागरी चित्र बदलन्याच्या दृष्टीनं पंतप्रधान आवास योजना नागरी स्मार्ट सिटी मिशन विकसित शहर मोहीम आणि अटल नागरी प्नरूज्जीवन आणि परिवर्तन मोहीम या प्रम्ख योजना सुरू केल्या होत्या याम्छं नगरविकासाला नवीन परिमाणं मिळाले सोबतच कोट्यावधींच्या जीवनात परिवर्तन झाले यामध्ये निधी गती तंत्रज्ञानाचा वापर आणि लोकसहभाग याम्ळं हे शक्य होत आहे असंही ते म्हणाले नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी चांगली झाली तरच या धोरणाचे चांगले परिणाम होतील शैक्षणिक धोरणाच्या मस्दयात राष्ट्रीय ध्येयाची चर्चा करण्यात आली असल्याचं प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविदयालयाचे कुलग्रु रजनीश कुमार शुक्ल यांनी केलं

जल संवर्धन ही आता काळाची गरज आहे त्यामुळे जल पुनर्वापर तसेच शाश्वत सिंचन क्षेत्रातील अत्याध्निक तंत्रज्ञानासाठी इस्त्रायलचे सहकार्य महत्वपूर्ण ठरेल असे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले इस्त्रायलचे भारतातील राजद्रत डॉ रॉन मालका यांनी आज विधान भवन इथ म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटी दरम्यान बैठकीत ते बोलत होते पाणी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे विशेषतः हवामान बदलाम्ळे जल स्रक्षा हा मूद्दा ऐरणीवर आला आहे पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी संरक्षित सिंचन सुविधांच्या विकसित करण्यावर आमचा भर आहे त्यासाठीच मराठवाडा वॉटर ग्रीड संकल्पना लवकरात लवकर पूर्ण व्हावी असे प्रयत्न आहेत त्यामध्ये इस्त्रायलकडील अत्याध्निक तंत्रज्ञान निश्चितच उपयुक्त ठरू शकेल ज्यामुळे सिंचनासाठी शाश्वत उपाय योजना उपलब्ध करून देता येतील असं म्ख्यमंत्री म्हणाले

आणीबाणीच्या काळात त्रूंगवास भोगलेल्यांना शासनातर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते

आर्थिक स्स्थितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल अशी माहिती म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाखालील दुष्काळी गावांना पाणीप्रवठा करण्याच्या उददेशाने ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना हाती घेण्यात आली आहे

मृत व्यक्तीच्या अवयवयांचा उपयोग करून गरज् रूग्णांना त्याचा लाभ देण्याच्या संकल्पनेबाबत जागृकता करण्यासाठी आणि या कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम सुरू केला आहे या अंतर्गत राष्ट्रीय अवयव आणि पेशी प्रत्यारोपण संस्थेची स्थापना नवी दिल्ली इथं करण्यात आली असून चंदीगड मंंबई चेन्नई कोलकाता आणि ग्वाहाटी इथं देखिल या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे नागपूरच्या तापमानाचा सर्वांनाच फटका बसला असला तरी महा मेट्रो नागपूरने मात्र या काळात सौर उर्जेची निर्मिती करत मोठ्या प्रमाणात वीज बचत केली आहे

उर्वरित मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर तिथे देखील सोलर प्रमाल बसविले जाणार आहे राज्यातल्या चार धरणांपासून सौर उर्जा निर्माण करण्यासाठी तरंगणारी सौरयंत्रं बसवण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली वर्धा बेंबाला खडकपूर्णा आणि कंटाकळी या चार धरणांना यात निवडण्यात आलं असून यासाठी पाचशे मेगावप्त क्षमतेचे प्रवाल लावण्यात येणार असल्याचं त्यांनी नम्द केलं यासाठी विदर्भ सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून ही समिती योजनेचा सविस्तर अहवाल तयार करत आहे महाराष्ट्र पायाभूत विकास प्राधिकरणामार्फत याला परवानगी मिळाली असून ही यंत्रे बसवण्याचं काम प्रगती पथावर असल्याचं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे मागील साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या थकीत वीज देयकापोटी एकही वीज जोडणी खंडीत केली नसल्याची माहिती काल विधानसभेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिली आहे

जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांकामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील पाच महिला बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत ट्रक्षटर आणि ट्रक्षटरचलित कृषी अवजारे हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन काल चंद्रपुर इथल्या संताजी जगनाडे महाराज भवन इथं करण्यात आल होत

मानव विकास मिशन अंतर्गत खऱ्या अर्थाने महिला लखोपती झाल्यात अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या अमली पदार्थ विरोधी दिनानिमित शहर पोलीस दलाच्या वतीनं उद्यापासून तीन जुलैपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कालावधीत सर्व ठाणेदार हे अमली पदार्थ विरोधी दिनानिमित सामाजिक संदेश असलेले कापडी फलक पोस्टर्स लावतील त्याचप्रमाणे पोलीस ठाणे शाळा महाविद्यालये आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीद महत्वाच्या चौकात होर्डिंग्ज् लावतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन शाळा आणि एका महाविद्यालयात उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी विद्याश्र्यांना मार्गदर्शन करतील

हे कार्यक्रम राबवित असतांना मादक पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे

मृत्यूची कारणे वेगवेगळी असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे वाशीम जिल्हयातील कोणताही पात्र शेतकरी हा पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी पीक कर्जासाठी कोणत्याही शेतकऱ्याला सावकाराकडे जाण्याची वेळ येणार नाही यासाठी बँकांनी पीक कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पीक कर्जाचा आढावा घेतांना आयोजित बैठकीत दिले प्रतिबंधित एच टी

टी कपाशी बी टी

टी बी टी कपाशी बी टी वांगी लागवड करणाऱ्यांविरुद्ध ग्न्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे या प्रकरणी तेल्हारा तालुक्याचे कृषी अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवरुन हिवरखेड पोलिसांनी पर्यावरण संरक्षक कायदा तसेच बियाणे कायद्यांतर्गत ग्न्हा नोंदविला असं आमच्या प्रतिनिधी नं कळवलं आहे नागप्रातील वस्त्यांमध्ये आपली बस पोहचावी आणि प्रवाशांचा प्रवास स्खकर व्हावा या हेतूने नागप्र महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने आपली बसच्या ताफ्यात मिनी बस दाखल करण्यात आली सहा मिनी बसचे लोकार्पण आज आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते करण्यात आले सतरंजीप्रा चौक इथं आयोजित कार्यक्रमात स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे परिवहन समितीचे सभापती बंटी क्कडे यांची प्रम्ख उपस्थिती होती याप्रसंगी बोलताना आमदार कृष्णा खोपडे म्हणाले नागपूर शहरातील खासगी वाहतूक कमी व्हावी यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम बनविण्याचा प्रयत्न नागपूर महानगरपालिकेच्या वतीने होत आहे म्ख्य रस्त्यांसोबतच अनेक वस्त्यांमधील लहान रस्त्यांवर असलेल्या लोकांनाही आपली बसची सेवा मिळावी या हेतून मिनी बस आता मनपा परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाली आहे